शनिवारी पहाटे एक ते दोनच्या दरम्यान हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे किलष्ट अशा प्रक्रियेतून लँडर विक्रम सहजतेनं चंद्रावर पोचेल

सिवन यांनी सांगितलं

चंद्रा बाबतची महत्त्वपूर्ण माहिती पाठवण्यासाठी रोव्हर महत्वाची भूमिका पार पाडणार आहे लँडर ला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाणारा ऑर्बिंटर एक वर्ष पर्यंत चंद्राची परिक्रमा करेल लँडर विक्रम आणि ऑर्बिंटर मध्ये संपर्क असेल रोव्हर चंद्राची माहिती लँडर ला पोहोचवेल आणि लँडर ही माहिती झो ला पाठवेल

चांद्रयानाचं चंद्रावर होणाऱ्या अवतरणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री बेंगळुरू ला पोचतील

नवी दिल्लीतील नेहरू तारांगणात हा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे

स्वच्छता हा यशाचा मार्ग आहे स्वच्छ भारत अभियान ही सरकारी मोहीम न रहता लोकचळवळ झाली आहे असे प्रशंसोद्रार राष्ट्रपती कोविंद यांनी काढले स्वच्छ भारत अभियानात विशेष योगदान दिलेल्यांना आज त्यांच्या हस्ते नवी दिल्लीत स्वच्छ भारत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळाला स्वच्छ प्रतिष्ठित क्षेत्राचा सर्वोत्तम पुरस्कार प्रदान करण्यात आला स्वच्छ कृती आराखडा प्रस्कार रेल्वे मंत्रालयाला तर स्वच्छता पखवाडा पुरस्कार संरक्षण विभागाला देण्याल आला सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाअंतर्गत पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनला स्वच्छता पुरस्काराचं वितरण करण्यात आलं हगणदारी मुक्त राज्य बनवण्याबरोबरच याबाबत लोकांची मानसिकता बदलण्यात यशस्वी ठरल्याबद्दल गुजरात आणि सिक्कीमला पुरस्कार देण्यात आला भारत कधीही आक्रमक नव्हता संपूर्ण जग हे एक कुटुंब असल्याची भूमिका असल्यानं भारतानं कोणत्याही देशावर कधीही हल्ला केला नाही असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे

बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाच्या माध्यमातून लिंग भेदावर मात करून लिंग गुणोत्तराचं प्रमाण वाढवणारी राज्यं आणि जिल्ह्यांचा आज सन्मान करण्यात आला हरयाणा उत्तराखंड दिल्ली राजस्थान आणि उत्तरप्रदेश या राज्यांना तर अरूणाचल प्रदेशातल्या ईस्ट कमेंग हरयाणातल्या महेंद्रगड आणि भिवनी उत्तराखंड मधल्या उधमसिंग नगर तामिळनाडूतल्या नमक्कल महाराष्ट्रातल्या जळगाव उत्तरप्रदेशातल्या ईटावा छत्तीसगडमधल्या रायगड राजस्थानमधल्या जोधपूर या नऊ जिल्ह्यांना यावेळी गौरवण्यात आलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्विर अनेक मंत्री तसंच ईशान्येकडील राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राज्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत ते मुंबई आणि औरंगाबाद या शहरांना भेट देणार आहेत मुंबई महानगर प्रदेशातल्या तीन मेट्रो मार्गाच्या बांधकामाचा पायाभरणी सोहळा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे

तसंच मेट्रो भवनची पायाभरणीही प्रधानमंत्री करणार आहेत

दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत विकसित केलेला पहिला टप्पा ऑरिक अर्थात औरंगाबाद औद्योगिक नगराचा लोकार्पण सोहळा प्रधानमंत्र्याच्या हस्ते होणार आहे दुपारी दोन वाजता शेंद्रे औधिगिक वसाहतीत हा कार्यक्रम होणार आहे

दोन लाखांहन अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचं या प्रकल्पाचं उद्दीष्ट आहे दरम्यान नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या आ याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे

केरळच्या उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनी त्यांना पदाची शपथ दिली

अमेरिकेन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेची अनुभवी सेरेना विल्यम आणि क्लिडाची किशोरवयीन खेळाड् बियांका आंद्रिस्कू यांच्यात अंतिम लढत होणार आहे

पुरूषांच्या उपांत्य फेरीचे सामने उद्या सकाळी होणार आहेत सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या प्रशासक समितीनं बी सी सी

भारत चीन दरम्यान सहाव्या सामरिक आर्थिक चर्चासत्राचं आयोजन उद्या नवी दिल्लीत करण्यात आलं आहे

भारतातर्फे नीति आयोगाचे उपाध्यक्ष आणि चीनतर्फे राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे अध्यक्ष या चर्चासत्राला उपस्थित राहणार आहेत

एनआरसी अर्थात राष्टीय नागरिक नोंदणी पुस्तिकेला विरोध करणारा ठराव आज पश्चिम बंगाल विधासभेनं स्विकारला पश्चिम बंगालमधे एनआरसी ची अंमलबजावणी होणार नाही असं मुख्यमंत्री ममता बर्स्ओी यांनी सांगितलं मेट्रोचा प्रवास महिलांना पूर्णपणे मोफत करण्याच्या दिल्ली सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंआहे